पंतप्रधान घरकुल योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याचे केंद्राचे निर्देश

कोविडवरील लस घेतलेल्या वाराणशीतल्या लाभार्थींशी पंतप्रधान उद्या द्रदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार

भारतात तयार झालेल्या कोविड प्रतिबंधक लसींची पहिली खेप बांगलादेश आणि नेपाळमध्ये दाखल

पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू कोविशिल्डचा साठा सुरक्षित

संरक्षण क्षेत्रात स्वदेशीला चालना देण्यासाठी लष्कर आणि संरक्षण साहित्य उत्पादक यांच्यात सामंजस्य करार

ही योजना तातडीने लागू करण्याच्या सूचना मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले आहेत सर्व घरकुलांचं काम निर्धारित वेळेत पूर्ण करून लाभार्थींना ती वेळेत वितरीत करावीत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत लसीकरण पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वाराणशी इथल्या कोविड लसीकरणाचा लाभ घेतलेल्या लोकांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत या संवादात लस घेतलेले लोक आपला अनुभव सांगणार आहेत

बांग्लादेशाशी असलेले भारताचे ऐतिहासिक आणि दृढ संबंध लक्षात घेऊन या जागतिक संकटाशी लढण्यासाठी भारतानं भेट म्हणून बांगलादेशला हे डोस पाठवले आहेत

अब्दुल मोमेण आणि आरोग्य मंत्री झहीद मलिक यांच्याकडे या लसी सुपूर्द केल्या

हर्ष वर्धन यांनी आज दिली आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं या लसींबाबत जागरूकता निर्माण करण्यसाठी उपयायोजना आखण्यात आल्या आहेत त्याचं उदघाटन करताना ते बोलत होते

हैदराबाद लस चाचणी हैदराबाद इथं लस चाचणी आणि प्रमाणीकरण प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू यांनी केंद्र सरकारला विचार करायला सांगितलं आहे तेलंगण सरकारचे माहिती तंत्रज्ञान मंत्री के

रामा राव यांनी आरोग्य मंत्रालयाकडे ही मागणी केली होती त्या मागणीचा संदर्भ देत उपराष्ट्रपर्तीनी ही सूचना केली आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी या मागणीवर विचार करू असं आश्वासन दिलं आहे सिरम आग पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आज दुपारी लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला या इमारतीत वेल्डिंगचं काम सुरू असताना ठिणग्या उडून आग लागल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं मात्र कोविशिल्ड लस ज्या इमारतीत तयार केली जाते ती इमारत पूर्णपणे सुरक्षित असल्याचं ते म्हणाले अग्निशमन दलाच्या दहा बंबांनी त्वरित घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवलं सहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली

दरम्यान या इमारतीला संध्याकाळी पुन्हा आग लागली होती पण अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे लष्कर करार भारतीय लष्कर आणि भारतीय संरक्षण साहित्य उत्पादक यांच्यात आज एक सामंजस्य करार झाला

संरक्षण सामग्री साठीचं परकीय अवलंबित्व कमी करत संरक्षण सामग्री भारतात उत्पादित होण्याला चालना मिळावी हा या कराराचा उद्देश आहे कवच लष्करी सराव कवच हा भारतीय भूदल नौदल तटरक्षक दल आणि वायूदलाचा विस्तृत संयुक्त लष्करी सराव येत्या आठवड्यात अंदमान आणि निकोबार क्षेत्रात सुरू होणार आहे

अंदमान आणि बंगालच्या उपसागरी क्षेत्रात एकत्रितपणे बचावात्मक आणि आक्रमक युक्त्यांचा सराव केला जाईल युद्धासाठीची क्षमता समायोजित करणं आणि कार्य पद्धती सुधारणं हे या सरावाचं उद्दिष्ट आहे

या याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

दिवसअखेर मात्र निर्देशांकांना ही विक्रमी घोडदौड कायम राखता आली नाही

वर्षभरापेक्षा कमी कालावधीतच सेन्सेक्सन दुप्पट वाढ नोंदवली आहे

सकाळी बाजार सुरू होताच विक्रमी पातळी गाठणाऱ्या दोन्ही निर्देशांकात दुपारच्या सत्रानंतर मात्र घसरण झाली

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आग लागल्याचं वृत्त आल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानं निर्देशांकात घसरण झाल्याचं मत काही विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अमृता प्रकाश पुणे लडाख चित्ररथ प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या मुख्य संचलनात यंदा प्रथमच लडाख या केंद्र शासित प्रदेशाचा चित्ररथ सहभागी होणार आहे या बाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी लडाखची संस्कृती वारसा आणि संगीत परंपरेचं दर्शन या चित्ररथातून केलं जाणार आहे पर्यटकांना आकर्षित करणारं जगातलं एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून लडाखची ओळख राजपथावरून संपूर्ण जगाला करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे प्रसिद्ध कलाकार वीर मुन्शी यांच्या संकल्पनेतून हा चित्ररथ साकारण्यात आला आहे

या चित्ररथाबरोबरच तिथली परंपरा संस्कृती पोशाखाचं वेगेळेपणही सादर केलं जाणार आहे राजपथावर प्रथमच एक केंद्र शासित प्रदेश म्हणून लडाखची ओळख अधोरेखित करणारा हा चित्ररथ साकारण्यासाठी लडाख प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी लेहहून रमेशचंद्र यांच्यासह अमृता प्रकाश पुणे वस्त्रोद्योग जागतिक बाजारात निर्यात वाढवण्याच्या उद्देशानं वस्त्रोद्योग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज उपराष्ट्रपती एम व्यंकया नायडू यांनी व्यक्त केली आहे कपडे विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या वस्त्र निर्यात प्रोत्साहन मंडळाच्या व्हर्च्युअल प्लाटफॉर्मचं लोकार्पण करताना ते बोलत होते तंत्रज्ञान सुधार साहाय्य निधी योजनेचं त्यांनी कौतुक केलं या योजनेमुळे सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन मिळेल तसंच भारतीय वस्त्र उत्पादनांची निर्यात वाढेल असा विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला भारतात कच्चा माल आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध असलं तरीही कालबाह्य झालेल्या तंत्रज्ञानाचा अजूनही होत असलेला वापर तसंच कमी क्षमतेच्या कंपन्यांमुळे जागतिक स्पर्धेत कापड निर्यातीत आपण मागे आहोत असं उपराष्ट्रपती म्हणाले ग्रामीण भागात आणि लहान शहरांमध्येही वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या योजना पोहोचवण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची गरज नायडू यांनी यावेळी व्यक्त केली निर्यातीला चालना देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या साहाय्यानं मेगा टेक्सटाईल फर्मची स्थापना करण्याच्या नीती आयोगाच्या आराखड्याचं त्यांनी कौतुक केलं रमेश पोखरीयाल निशंक बिहार आणि छत्तीसगड इथं उभारण्यात आलेल्या दोन केंद्रीय विद्यालयांच्या नवीन इमारतींचं उद्घाटन आज केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं बिहारमधील बेतिया इथं तर छत्तीसगडमधील कोरबा इथं या इमारती उभारण्यात आल्या आहेत या वेळी बोलताना पोखारीयाल म्हणाले केंद्रीय विद्यालयांनी देशात उत्कृष्ट शिक्षणाचा मापदंड निर्माण केला आहे गेल्या सहा वर्षात दीडशेपेक्षा अधिक केंद्रीय विद्यालयं सुरू करण्यात आली असून त्यांच्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे भारत इंडोनेशिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री जनरल प्रबोवो सुबियांतो यांच्याशी संवाद साधला उभय देशांदरम्यान संरक्षणविषयक गुंतवणूकीबाबत समाधानकारक चर्चा झाली असं सिंह यांनी ट्वीटमधून सांगितलं

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

या परीक्षेचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे असं गायकवाड म्हणाल्या

या परीक्षेचा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात येईल

जम्म काश्मीर संसदेच्या वाहतूक पर्यटन आणि संस्कृती विषयक स्थायी समितीनं आज जम्मूकाश्मीरमधील विविध शिष्टमंडळाची भेट घेतली संसदीय समिती तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहे

जितेंद्र सिंह आणि श्रीनगरचे खासदार डॉ फारुख अब्दुल्ला हे देखील या बैठकांवेळी उपस्थित होते काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या शिष्टमंडळाची देखील या समितीनं भेट घेतली या शिष्टमंडळानं जम्मू श्रीनगर महामार्ग वारंवार बंद होत असल्यानं येणाऱ्या अडचणींकडं समितीचं लक्ष वेधलं हा महामार्ग कोणत्याही हवामानात खुला राहील अशा पद्धतीनं बनवावा अशी मागणी केसीसीआयन केली असल्याचं अध्यक्ष मोहमद यासीन खान यांनी सांगितलं या संसदीय समितीचे अध्यक्ष टी

व्यंकटेश यांनी काश्मीरमध्ये पर्यटनाच्या अमर्याद संधी उपलब्ध असल्याचं सांगितलं लडाख झंस्कार लडाखमधील कारगिल जिल्ह्यातील झंस्कार भागातील पडूम या गावी आज केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रीजीजू यांच्या हस्ते पहिल्या खेलो इंडिया झंस्कार हिवाळी क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन केलं झंस्कार या प्रदेशात हिवाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी लडाख प्रशासनानं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे